मन की बातमधून पंतप्रधानांचा जलसंधारण करण्याचा आग्रह

जम्मू काश्मीरमध्ये एक दहशतवादी ठार तपास मोहिम स्रू

आनंदवन इथं म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या वनमहोत्सवाचं उद्घाटन

स्मारे चार महिन्यांच्या खंडानंतर आज प्न्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातया कार्यक्रमादवारे देशवासीयांशी संवाद साधला जल संरक्षणासाठी एक व्यापक जन आंदोलन उभारण्याची गरज असून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं चित्रपट क्रीडा कथा कीर्तन क्षेत्रांतल्या ध्रीणांनी प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात नेतृत्व करण्याचं आवाहनही त्यांनी केलं हॅशटॅग जनशक्ती फॉर जलशक्ती याचा उपयोग करून प्रत्येकानं आपलं या विषयीचं मत माहिती आणि सुचना समाज माध्यमांवर शेअर कराव्यात असंही ते म्हणाले

गेल्या लोकसभा निवडण्कीत एकसष्ट कोटी लोकांनी मतदान केलं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची ही आजवरच्या इतिहासातली सर्वात मोठी निवडणूक होती हे सांगतानाच लाखो शिक्षक अधिकारी कर्मचारी आणि स्रक्षा दलांनी दिवस रात्र परिश्रम केल्याम्ळेच निवडण्का पार पडू शकल्या असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं

तसंच ब्के नाही तर ब्क या आपल्या आग्रहाचा प्नरुच्चार करतानाच त्यांनी प्रेमचंद यांच्या कथांतील काही भावलेल्या प्रसंगांचा उल्लेख केलाच शिवाय वाचनसंस्कृती वाढवण्यात मोलाची भर घालणाऱ्या केरळमधल्या अक्षरा ग्रंथालयाचं ग्जरातमध्ये राबवण्यात आलेल्या वांचे ग्जरात मोहिमेचं उदाहरणही त्यांनी दिलं राष्ट्रप्रम्ख नेत्याच्या जनसामान्यांशी थेट संवादाचं मन की बात हे जगातलं एकमेव उदाहरण असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे प्ण्याच्या आनंदनगर वसाहतीतल्या रहिवाशांबरोबर मन की बात ऐकल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली स्वच्छ भारत प्रमाणे जल संवर्धन ही लोकचळवळ बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसोबत संवाद साधला असून जलसंधारण जलय़क्त शिवार आदी पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे संरक्षण करण्यासारख्या उपक्रमाबददल देशातील सर्व ग्रामपंचायत सरपंचांना पत्र लिहून जलसंधारणाचे महत्व तसंच पाणी साठविण्याचे आवाहन केले होते त्यांच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात सरपंच आणि जनतेनेही श्रमदान करुन पाण्याचा संचय केल्याचे यावेळी आवर्ज्न सांगितले महाराष्ट्रात जलय्क्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामं पूर्ण झाल्यामुळं शेतीला शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याला मदत झाली आहे मागील पाच वर्षापासून सातत्यानं आणि परिणामकारक या उपक्रमाची अंमलबजावणी स्रु आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाण्यासंदर्भातील सर्व विभाग एकत्र करुन स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्रु केलं आहे पंतप्रधानांनी जनतेला या संदर्भात केलेलं आवाहन राज्यातील जनता निश्चितच पूर्ण करेल असा विश्वास यावेळी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सर्व खेळाडूंच्या आहार भत्यात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय क्रिडामंत्री किरण रिजिजू यांनी केली आहे

जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातल्या ब्गाम चड्ररा भागात आज सकाळी स्रक्षा दल आणि दहशतवादयांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे या परिसरात पोलीस आणि स्रक्षादलांनी घेराव करून शोधमोहीम स्रू केली असता दहशतवाद्यांनी गोळीबार स्रू केला

तसंच मृत दहशतवादयाची आणि त्याच्या गटाची ओळख पटवण्याचं कामही स्रू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या वनमहोत्सवाचं उदघाटन उदया आनंदवन इथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते होणार आहे

यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल हे जनतेच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकतील

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या य्गात दिवसेंदिवस बदल होऊन विविध आय्ध तयार केलं जात आहेत सांख्यिकी विज्ञानातस्ध्दा हा बदल प्राम्ख्यानं दिसून येत आहे दोन अडीच दशकापूर्वी घरोघरी भेट देऊन कागदोपत्री संकलित करण्यात येणारी माहिती आता संगणकाच्या य्गात क्षणार्धात संकलित करण्यात येत आहे त्याम्ळं सांख्यिकी कामामध्ये पारदर्शकता निर्माण झाली आहे असं प्रतिपादन उपाय्क्त प्नर्वसन मिलिंद साळवे यांनी केलं

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पावसाळ्यातही पर्यटन सुरू ठेवण्याचा निर्णय प्रकलप प्रशासनानं घेतला असून पंचप्रमाणेच उमरेड पवनी क हांडला अभयारण्यातही काही ठिकाणी पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असल्याचं वनविभागानं प्रसिध्दीपत्रकातून कळविलं आहे

दरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र तसंच उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यात मात्र अंशतः पर्यटन स्रू ठेवण्यात येईल

मात्र अदयापही काही स्कूल बसधारकांनी आपल्या वाहनांची तपासणी केली नसल्याचं निदर्शनास आलं आहे

येणा या दिवसात आषाढी एकादशीनिमित्त पंढरप्रला जाण्याकरिता विठ्ठल भक्तांसाठी रेल्वे प्रशासनाकडून जिल्हयातील मध्यवर्ती शहर असलेल्या खामगाव शहरातून पंढरपूरकरिता विठ्ठल दर्शन एक्सप्रेसच्या चार चार गाड्या धावणार असल्याम्ळे विठ्ठल भक्तांना पंढरपूरला जाण्याकरिता एक चांगली स्विधा प्राप्त होणार आहे

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं आयोजित क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड दरम्यान सामना खेळला जात आहे

या सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीनं भारतीय संघात महत्वपूर्ण बदल करत विजय शंकरच्या ऐवजी ऋषभ पंतला संधी दिली आहे हा सामना इंग्लंडच्या संघासाठी महत्वपूर्ण असून सामना हरल्यास यजमान संघ स्पर्धबाहेर होणार आहे दरम्यान भारतीय संघानं आज बदललेला गणवेश घातल्याम्ळं बर्मिघमच्या मैदानावर चाहत्यांनी विशेष जल्लोष केला